कोरोना विरुद्धच्या लोकचळवळीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

कोविडच्या आपत्तीजन्य काळातही भारताची कामगिरी प्रशंसनीय असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरीया यांचा विश्वास

जनचेतना कोरोना प्रतिबंधासाठीच्या आवश्यक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी जनचेतना या विशेष मोहिमेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं आगामी सणासुदीचे दिवस थंडीचा हंगाम आणि शिथिल होत असलेली टाळेबंदी या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी लोक चळवळ म्हणून हे अभियान हाती घेण्यात आलं आहे सर्वांनी एकत्रितपणे कोरोना संकटाचा सामना करू असं मोदी यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरा सुरक्षित शारीरिक अंतर राखा आणि हात आणि चेहरा वारंवार स्वच्छ करा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे कोविड विरोधातला लढा ही एक लोकचळवळ आहे अनेक कोविड योद्ध्यांच्या समर्पणातून या संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळाली आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे आपली एकत्रित संकल्प शक्ती अनेकांचे प्राण वाचवू शकते म्हणूनच विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आणि या जागतिक साथीचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावं लागेल असंही मोदी म्हणाले

मास्क वापरणं सुरक्षित अंतर पाळणं वारंवार हात धुणं अशा उपायांचा जाणीवपूर्वक अवलंब करावा असं सांगतानाच संपूर्ण राष्ट्राचा सामुहिक संकल्प आणि स्वयंशिस्तीच्या माध्यमातून आपण कोविडला नक्कीच हरवू हम मिलकर लडेंगे हम जीतेंगे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

त्यामुळे ही आपली सर्वांची जबाबदारी समजून या लढ्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे

कॅनडामधील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेचं आज संध्याकाळी दूरदूश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आपल्या सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे देशात जागतिकदृष्ट्या व्यवसायसुलभ वातावरण निर्माण करण्यास आणि त्यामुळे भारताचं मानांकन वाढण्यास मदत झाली आहे

आता भारत पिपिई कीट नुसता तयारच करत नाही तर अनेक देशांमध्ये त्याची निर्यातही करतो असंही मोदी म्हणाले भारत आणि कॅनडा यांचे परस्पर संबंध जुने आणि दृढ असून तिथल्या सहाशेहून अधिक कंपन्या भारतात व्यवसाय करत आहेत असंही मोदी यांनी नमूद केलं

जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आढावा बैठकीपूर्वी बँकेनं नुकताच दक्षिण आशियायी देशांच्या अर्थव्यवस्थांवर प्रकाश टाकणारा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे

गेल्या पाच वर्षात हा विकासदर सरासरी सहा टक्क्यांच्या जवळपास राहिला होता एअर फोर्स डे भारतीय हवाई दलान आपला कृतिशीलता कार्यक्षमता आणि कुठल्याही प्रतिकुल परिस्थितीचा सामना प करण्याची आपली क्षमता नेहमीच दाखवून दिली आहे असे गौरवोद्रार काढतानाच आजही कोणत्याही प आपत्तीचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज असल्याचं एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरीया यांनी आज सांगितलं

त्यानिमित्त आज गाझियाबाद इथल्या हवाई तळावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ते बोलत होते हवाई दलाच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिक आणि कसरती यावेळी सादर करण्यात आल्या यावेळी पहिल्यांदाच राफेल विमानेही या हवाई कसरतीत सहभागी झाली होती आज झालेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये जुनी विंटेज विमाने मालवाहू विमानं आणि अन्य लढाऊ विमानेही सहभागी झाली होती त्यांनी नेत्रदीपक कसरती सादर केल्या राष्ट्रपती उप राष्ट्रपती पंतप्रधान यांनी यानिमित्त हवाई दलाला शुभेच्छा संदेश पाठवले आहेत

केरळसारख्या राज्यातही खरेदीचा वेग वाढला आहे किमान आधारभूत किमतीनुसार कापूस डाळी आणि तेलबियांची खरेदीही लवकरच सुरू होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं

रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगात अग्रस्थानावर आहे

मृत्यूदरात घट झाली आहे

अशी माहिती काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर बंग्लादेशच्या संसदेचे सचिव खांडकेर अन्वरुल इस्लाम यांनी दिली बांग्लादेश सरकार सर्व लस निर्मिती औषध कंपन्या आणि देशांशी संपर्कात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

अजाणतेपणी या रोगाचा संसर्ग वाढत असल्यानं त्याचे नेमके वाहक शोधून काढण्यासाठी स्वतंत्र शोध मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज आहे असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष एकत्रित स्वरूपात मांडणारे क्लिनिकल एपीडेमीऑलॉजी हे पुस्तक लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजनं प्रकाशित केलं असून त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी आज ही माहिती दिली जागतिक अंतरीक्ष सप्ताहानिमित्त रिमोट सेन्सिंगविषयक राष्ट्रीय समितीतर्फे आज नवी दिल्ली इथं चेंजिंग द सायक्लोंस या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ते बोलत होते

नड्डा यांनी म्हटलं आहे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आज संध्याकाळी झालेल्या बैठकीत नड्डा मार्गदर्शन करीत होते नीतिमूल्यांच्या आधारे नवनिर्मिती आणि खंबीर निर्णय फक्त एखादा धाडसी नेताच घेऊ शकतो जगातील अनेक बलाढ्य देशही या काळात ढासळले पण मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारतातील स्थिती नियंत्रणात राखण्यात यश मिळालं असंही नड्डा म्हणाले अब्दुल्ला अफगाणिस्तानचे शांतीदूत आणि अफगाणीस्तान राष्ट्रीय सामंजस्य उच्च परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेल्या विविध प्रयत्नांबाबत चर्चा केली या शांतता प्रक्रियेस भारताचा पाठींबा कायम ठेवण्याचं आश्वासन मोदी यांनी दिल्याचं अब्दुल्ला यांनी नंतर ट्वीटरवर म्हटलं आहे तर अफगाणिस्तानबरोबरचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत दीर्घकाळ कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे अफगाणिस्तानमधील शांतता प्रक्रियेला पाठींबा मिळविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अब्दुल्ला पाच दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली

आता जम्मू काश्मीर लडाख अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि पूर्वोत्तर प्रदेशांमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना पुन्हा एल टी सी सुविधेचा वापर करता येणार आहे याबाबतचा आदेश नुकताच केंद्र सरकारनं जारी केला आहे

यासाठी पात्र कर्मचारी आता पर्यटनासाठी या ठिकाणांचा विचार करू शकतात या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसलेले कर्मचारीही विमान प्रवासाचा पर्यायही वापरू शकतात असं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे

त्यांचे चिरजीव चिराग पासवान यांनी ट्वीटरद्वारे हि माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वी पासवान यांच्यावर नवी दिल्ली इथल्या रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया झाली होती आज रुग्णालयातच त्यांच आज निधन झालं पासवान यांच्या निधनाने देश एका दूरदर्शी नेत्याला मुकला आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवर आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटलं आहे